भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो

मतदार दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे

निवडणुकीशी संबंधित सर्वोत्कृष्ट कार्यासाठी जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत निवडणूक आयोगाचा वेब रेडिओ हॅलो वोटर्स चं यावेळी लोकार्पण केलं जाईल नव मतदारांचा सत्कार करून त्यांना मतदार ओळखपत्र दिलं जाणार आहे देशभरातही जिल्हा तसंच तालुका पातळीवर मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशनच्या रुख्मिणी सभाग्रहात आज सायंकाळी चार वाजता मतदार दिनाचा कार्यक्रम होणार आहे सर्व नागरिक मतदार दिव्यांग मतदार नवमतदार तसंच विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय तसंच मतदान केंद्राच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे दरम्यान आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्राला संबोधित करतील राष्ट्रपतींचं भाषण आकाशवाणी द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित केलं जाणार आहे

नवनिर्मिती विद्वत्ता क्रीडा कला आणि संस्कृती समाजसेवा तसंच शौर्य या क्षेत्रांमधे उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुलांना हे पुरस्कार दिले जातात

नागपूरच्या श्रीनाथ अग्रवाल याची नावीन्यपूर्ण श्रेणीत या पुरस्कारासाठी निवड झाली आहे नागपूरचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी श्रीनाथचं कौतुक केलं आहे

ते काल प्ण्यात पत्रकारांशी बोलत होते कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे प्रवेशापासून वंचित राह नये यासाठी योग्य ते निर्णय घेतले जात असून जात प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांनी या प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केल्याची पावती दाखवल्यास प्रवेश दिला जात असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली ते म्हणाले कोविड प्रर्णतः जात नाही आणि विद्यापीठांचे प्राध्यापकांचे आणि सगळ्याच घटकांची मानसिकता फिजीकली एक्झाम द्यायची होत नाही तोपर्यंत ऑनलाईन एक्झामच घेतल्या जातील जात पडताळणी प्रमाणपत्र जर सबमिट केलेलं असेल आणि त्याची पावती त्या विद्यार्थ्याकडे असेल ते देखील एडमिशनला ग्राह्य धरलं जाणार आहे आणि काही कालावधीनंतर त्याला जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावं लागेल

काल जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात मदत आणि प्नर्वसन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते प्नर्वसित गावांचे प्रश्न कायमचे निकाली काढण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आलं असून ते आठवडाभरात मंत्रिमंडळासमोर मंजूरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली यामध्ये जमीन खरेदीपासून गावांच्या नागरी सुविधांपर्यंतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत त्यामुळे पुनर्वसित गावांचे प्रश्न सुटणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं

या मोर्चेकऱ्यांचं शिष्टमंडळ आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेणार आहे दरम्यान या ट्रॅक्टर मोर्चाचा भाग म्हणून जिल्हा तालुका तसंच गाव पातळीवरही ट्रॅक्टर फेरी काढण्याचा प्रयत्न संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं होत आहे औरंगाबाद इथं उद्या दुपारी एक वाजता दिछी दरवाजापासून किले अर्क सिटी चौक मार्गे भडकल दरवाजापर्यंत ट्रॅक्टर फेरी काढणार असल्याचं संघटनेकड्रन सांगण्यात आलं आहे

या निमित्तानं औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यात नांद्राबाद इथं एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे

श्रीमंत हारकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत

या रुग्णालयानं आतापर्यंत साडे सातशे पेक्षा अधिक कोविडबाधित रुग्णांवर उपचार केले आहेत या रुग्णांवर उपचार करताना त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभही मिळवून देण्यात आला

या सर्व कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनानं रुग्णालयाचा गौरव केला आहे

राणी बंग यांनी व्यक्त केलं आहे

अभय बंग यांच्यासह गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड लस घेतली कोविड लसीसंदर्भात कोणतीही शंका न बाळगता लस घेण्याचं आवाहन डॉ बंग यांनी यावेळी केलं

अभय बंग माझे पती आणि मी आम्ही दोघांनीही कोविडची लस घेतलेली आहे आमचा अनुभव फार छान आहे आणि त्यामुळे काहीही घाबरण्याचं कारण नाही अफवांवरती विश्वास ठेवू नका कोविडची लस आपण घेतलीच पाहिजे तर आपण आपलं स्वतःचं आणि इतरांचं रक्षण करू शकू सुदैवान ही लस आपल्याला भारतामधे फार लवकर मिळतेय आपण फार भाग्यवान आहोत त्यामुळे या संधीचा आपण सर्वांनी फायदा घेतला पाहिजे तरच आपण ही साथ नियंत्रणामधे आणू शकू

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पद्मविभूषण सन्मानप्राप्त नारळीकर यांच्या यक्षाची देणगी या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे

सुरेश सावंत आणि कवयित्री आशा पैठणे यांना जाहीर झाला आहे

उद्या प्रजासत्ताक दिनी हे प्रस्कार संमारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा इथं रोटरी क्लब आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं स्त्री जन्माचं स्वागत करून राष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रमाना प्रारंभ करण्यात आला उद्यापर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात शालेय मुलींसाठी आरोग्यविषयक प्रबोधनात्मक कार्यक्रमांसह अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत

बंगळूरू इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोशिओ इकॉनोमिक डेव्हलपमेंट यांच्यावतीनं दरवर्षी उत्कृष्ट अभियंत्यांना हा पुरस्कार दिला जातो अयोध्येत श्रीराम मंदीर उभारण्यासाठी उस्मानाबादचे माजी खासदार माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी एक लाख रुपयांचा निधी श्रीराम मंदीर निधी संकलन समितीकडे सुपूर्द केला आहे या समितीच्या वतीनं काल उस्मानाबाद शहरातून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत अनेक नागरिक सहभागी झाले होते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्तळ्यापासून निघालेल्या या मोर्चात ओबीसी बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते

ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून आपण या मोर्चात सहभागी झाल्याचंही वडेट्टीवर यावेळी म्हणाले

परभणीकर संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधतांना मलिक बोलत होते हे सरकार हा प्रस्ताव तातडीनं मंजूर करेल आणि त्यापाठोपाठ चंद्रपूर तसंच नाशिकचा सुध्दा प्रस्ताव मान्य केला जाईल असंही मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं

काल लातूर इथं राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा सन्मान सावित्री आणि जिजाऊ यांच्या लेकींचा या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी औसा तालुक्यातल्या शिक्षिकांचा प्रमाणपत्र तसंच ग्रंथ देवून सन्मान करण्यात आला संघटनेच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी आपण कायम एक पाऊल पुढे असू अशी ग्वाही आमदार पवार यांनी दिली

जल जीवन मिशन प्रस्तावित आराखड्याची बैठक काल परभणी इथं पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते

नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातले उद्योजक मोरोतराव कवळे यांनी काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला

उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब इथल्या जनकल्याण अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे उमेश कुलकर्णी यांची औरंगाबाद विभागाच्या सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे

या दोन्ही गाड्या पूर्ण आरक्षित असतील अनारक्षित तिकीटधारक प्रवाशांना या गाडीत प्रवेश करता येणार नाही